ते आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावाला उत्तर देताना बोलत होते राष्ट्रपतींचं अभिभाषण देशाला दिशा देणारं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं

आर्थिक विषयावर बोलंणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आतापर्यंत एक लाख कोटी रुपयांहून अधिक जीएसटी संकलन झाले असल्याची माहितीही मोदी यांनी दिली आमचा भर जास्तीत जास्त रोजगार निर्मितीवर करण्यावर आहे असंही ते म्हणाले रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर केला त्यात बँकेनं आपल्या धोरणात्मक दरात कोणताही बदल न करता ते जैसे थे ठेवले आहेत

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा सदस्यीय पतधोरण आढावा समितीनं एकमतानं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला चलनफुगवट्याचा दर निर्धारित उद्दिष्टाच्या आत ठेवत अर्थव्यवस्थेची वाढ कायम राखणं आवश्यक आहे असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे उच्च शिक्षणानं नवी पिढी स्संस्कृत आणि संस्कारक्षम होत असताना या पिढीनं माता मातृभाषा भारतमाता आणि निसर्गमातांचं संरक्षण करावं जागतिक तापमान वाढीच्या संकटाचा सामना करण्यासाठी समर्पित भावनेनं कार्य करावं असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केलं

उच्च शिक्षणात आता विद्यापीठ अनूदान आयोग क्लग्रू शिक्षण प्रणाली ऐवजी गुरूकुल शिक्षण पद्धती आणणार असल्याचं प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज ठाणे इथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण इतिहास आणि त्यांच्या जीवनप्रवासाची सर्वसमावेशक माहिती या स्मारकात संग्रही करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध नागरी कामांचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला गुटखा व्यापाऱ्याच्या मुख्य सूत्रधाराचा तपास लावून त्याच्यावर मकोका लावण्याचा विचार राज्यसरकार गांभीर्यान करत आहे असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटर संदेशात म्हटंल आहे ज्या ठिकाणी गुटख्याचा साठा सापडेल किंवा गुटख्याची वाहतुक होत असलेली आढळेल तिथल्या स्थानिक अन्न औषध प्रशासन अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जाऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे निर्देश दिल्याचंही ट्विमध्ये म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

ऊस शेती संशोधनात अग्रेसर असलेल्या या संस्थेचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे आहे मराठवाडा आणि विदर्भातल्या ऊस शेतीविषयक संशोधनाला चालना देण्याच्या हेतूनं हा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्याचं यासंदर्भातल्या असल्याचं पी टी आय च्या वृत्तात म्हटलं आहे ही जमीन कोणत्याही व्यावसायिक हेतूसाठी वापरता येणार नाही या अटीवरच वितरीत केली असल्याचंही टोपे यांनी म्हटलं आहे

सर्वसामान्य ग्राहकांना मिळणारी वीज ही कमीत कमी दराची असावी याबाबत शासन सदैव सकारात्मक असल्याची ग्वाही ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिली आज मुंबईत वीज ग्राहक संघटनेसोबत झालेल्या वीज दर प्रश्नासंदर्भातील बैठकीत ते बोलत होते वीजदरांसंदर्भात राज्य वीज नियामक आयोगाकडे प्रस्ताव आला असून त्यासाठी जनसुनावणी घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं वस्त्रोद्योगाला पारंपरिक ऊर्जा प्रकल्पाद्वारे वीज उपलब्ध करुन देत या क्षेत्राचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत विधानभवनात वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या आढावा बैठकीत बोलत होते सहकारी सुतगिरण्यांना सौरऊर्जेचे प्रकल्प राबवण्यासाठी राज्य शासनामार्फत अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट इथं एकतर्फी प्रेमप्रकरणातून घडलेल्या जळीतकांडातल्या पिडीत शिक्षेकेची स्थिती संवेदनशील पण स्थीर असल्याची माहिती नागपूर इथल्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे या पिडीतेच्या उपचारादरम्यान कोणतीही गूंतागूंतीची परिस्थिती उद्भवलेली नाही पीडितेचे सर्व अवयव काम करत आहेत मात्र तरीही पीडितेची स्थिती नाजूक आहे असं रुग्णालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्राकात म्हटलं आहे पिडीतेला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत असून ती प्रतिसादही देत आहे असंही रुग्णालयांनी स्पष्ट केलं वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथंल्या जळीतकांड प्रकरणाच्या निषेधार्थ आज विविध सामाजिक संघटना तसंच सर्व पक्षीयांतर्फे मोर्चा काढण्यात आला आरोपीला कठोर शासन आणि महिला तरुणींच्या सुरक्षिततेसंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली मोर्चामधे विविध शाळा महाविद्यालयाच्या तरुणी विविध सामाजिक संघटनांच्या महिला राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते

चंद्रपूर जिल्ह्यात आढळणा या सिकलसेल या आजाराकडे आज खासदार बाळू धानोकरकर यांनी लक्ष वेधलं या आजारासंबंधी जनजागृती होण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारली पाहिजे जिल्हा सामान्य रुग्णालायात सदैव रक्त उपलब्धा झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी आज सदनात केली धुळे जिल्ह्यात नरडाणा आणि सोनगीर पोलिसांनी पाठलाग करुन दारूची तस्करी करणारी कार पकडली

याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी आत्महत्या प्रकरणात अजूनही गंभीर नाही

अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली ते आज वाशिम इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

मराठा आरक्षण संदर्भात आज इतर मागासवर्गीय मंत्री विजय वड्डेटीवर यांच्यासमवेत प्रविण दरेकर यांची बैठक पार पडली या बैठकीला विनायक मेटे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सीताराम कुंटे विधी आणि न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते उमेदावाराच्या निर्णयासाठी विद्यार्थ्यांनी आणखी दोन दिवसांची वाट पाहावी लागेल बैठकीनंतर सकारात्मक निर्णय होईल असं आश्वासन वड्डेटीवर यांनी दिल्याचंही दरेकर यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज मंत्रालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी या मराठी हिंदी चित्रपटाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन करण्यात आलं पृण्यश्लोक अहिल्यादेवी या एक आदर्श माता होत्या उत्तम राज्य कशाप्रकारे करावं हा आदर्श त्यांनी घालून दिला प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी एक आदर्श समाजापुढे ठेवला ही माहिती नव्या पिढीला झाली पाहिजे त्यांच्या या चित्रपटातून आजच्या युवा पिढीला महिलांना निश्चित मार्गदर्शन आणि दिशा मिळेल अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि भारतातील इतर राज्यांमध्ये सुरु होणार आहे राज्यात येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात एक दोन ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे